बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवर न जमता घरुनच महामानवाला अभिवादन करण्याचं सरकार आणि मान्यवराचं आवाहन हिंदुहृदयसम्राटबाळासाहेबठाकरेमहाराष्ट्रसमृदधीमहामार्गहादेशातलायाप्रकारचासर्वोत्तममहामा र्गठरेल असाविश्वासम्ख्यमंत्रीउदधवठाकरेयांनीव्यक्तकेलाआहे आजअमरावतीतसंचऔरंगाबादजिल्ह्यातयामहामार्गाच्याकामाचीपाहणीकेल्यानंतरम्ख्यमंत्री बोलतहोते महामार्गाचंकामंगतीनंहोतअसून येत्यासहामहिन्यातशिर्डीपर्यंतहामार्ग वाहतूकीसाठीख्लाहोईल असंम्ख्यमंत्रीम्हणाले

अँड टीकंपनीनंसमुदधीमहामार्गाच्यायाटप्प्याबाबतसविस्तरसादरीकरणकेलं त्यानंतरस्वतःगाडीचालवतम्ख्यमंत्र्यांनीयामहामार्गाच्याकामाचीपाहणीकेली म्ख्यमंत्र्यांनीयाप्रकल्पाच्याकामाबाबतसमाधानव्यक्तकरतमहामार्गाचाहाटप्पायेत्यामहारा ष्ट्रदिनापूर्वीपूर्णकरण्याचीसूचनाकेली

मराठाआरक्षणविषयकमंत्रिमंडळउपसमितीचेअध्यक्षअशोकचव्हाणयांनीहीसमितीजाहीरकेली

मराठाआरक्षणासंदर्भातहोणाऱ्यायास्नावणीच्याअन्षंगानेमराठासमाजातलेनागरिक समन्वयक जाणकार अभ्यासकतसंचसंघटनांनाकायदेशीरस्वरूपाच्यासूचनामांडायच्याअसतीलतरत्यांनासमन्वयस मितीतल्यासदस्यांशीसंपर्कसाधण्याचंआवाहनकरण्यातआलंआहे हीसमितीआलेल्यासूचनांचाअभ्यासकरूनत्याबाबतराज्यशासनाच्यावकिलांनामाहितीदेणारआ हे

हेतंत्रज्ञानकिफायतशीरदरातउपलब्धकरूनदेण्यासाठीमहाराष्ट्रपश्मत्स्यविज्ञानविद्यापीठानंप् ढाकारघ्यावा याचाजास्तीतजास्तप्रसारजिल्हापरिषदेच्यामाध्यमातूनग्रामीणभागातकराला असंआवाहनत्यांनीकेलं

शेळीच्याद्धापासूनमिळणाऱ्याचीजलाचांगलीमागणीअसूनयासंदर्भातपोहराइथंप्रकल्पहोतअस ल्याचीमाहितीत्यांनीदिली

एचआयव्हीएड्ससंशोधनआणिस्रक्षासंस्थेनंदिल्याआहे अशाकामातूनयादोन्हीसंस्थांनीआपलंसामाजिकदायित्वसिद्धकेलंआहे त अशाशब्दांतराज्यपालांनीत्यांच्याकामाचीप्रशंसाहीकेली कोरोनाच्या प्राद्र्भावामुळे राज्यातल्या रुग्णालयांमधे रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे ती दूर करण्यासाठी जनतेनं प्ढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे

रक्त त्टवड्याची परिस्थिती राजकीय पक्ष आणि तसंच धार्मिक सामाजिक आणि गृहनिर्माण संस्थांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून छोट्या छोट्या रक्तदान शिबीरांचं आयोजन करावं वैयक्तिक रक्तदात्यांनी आपल्या जवळच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे जागतिकमृदादिनानिमितउस्मानाबादतालुक्यातकिणीआणितडवळाइथंशेतकऱ्यांनामृ दाआरोग्यपत्रिकांचंवाचनआणित्यानुसारकाढलेल्यासुपीकतानिर्देशांकाप्रमाणेखतदेण्याबाबतमा र्गदर्शनकरण्यातआलं जिल्हाअधीक्षकक़षीअधिकारीउमेशघाडगे यांच्यासहअनेकतज्ज्ञांनीयाप्रशिक्षणकार्यक्रमातविविधम्द्यांवरसविस्तरमार्गदर्शनकेलं

जिल्ह्यातचोवीसतासांतएकाहीरुग्णाच्यामृत्यूचीनोंदझालेलीनाही उद्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमाच थेट प्रसारण द्रदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवरुन होणार आहे त्याबरोबरच यूट्यूब फेसबूक आणि ट्विटर वरुनही हा कार्यक्रम घरबसल्या पाहता येईल त्याम्ळे लोकांनी चैत्यभूमीवर जम् नये असं आवाहन राज्य सरकार आणि म्ंबई महानगरपालिकेनं केलं आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं असून त्यात म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर मान्यवरही बाबासाहेबांना आदरांजली वाहणार आहेत उद्या चैत्यभूमीवर हेल्पिकॉप्टरनं प्ष्पवृष्टी केली जाणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी आपापल्या घरुनच बाबासाहेबांना अभिवादन करावं असं आवाहन मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी केलं आहे गोराई इथला ग्लोबल पॅगोडाही सोमवारपर्यंत बंद राहणार असल्यानं नागरिकांनी तिथं जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि इतर मान्यवरांनीही लोकांना चैत्यभूमीवर न जाण्याचं आणि घरुनचं बाबासाहेबांना अभिवादन करण्याचं आवाहन केलं आहे उदयामहापरिनिर्वाणदिनानिमितनागप्रातल्यादीक्षाभूमीवरगर्दीनकरताघरुनचमहामान वालाआदरांजलीवाहनअभिवादनकरावं असंआवाहननागपूरचेजिल्हाधिकारीरवींद्रठाकरेयांनीकेलंआहे

आरोपीनंसंवेदनशीलमाहितीपाकिस्तानलापाठविलीआहे

न्यायमूर्तीएम

मल्लशेट्टीयांच्यान्यायालयातहीस्नावणीहोणारहोती अन्वयनाईकआत्महत्याप्रकरणीराय गडपोलिसांनीगोस्वामीआणिअन्यदोघांनाअटककेलीहोती

नागपूरजिल्हातल्याधंतोलीइथलेस्वातंत्र्यसैनिकप्रभाकरलक्ष्मणदेशपांडेयांनीकालवया च्याशंभराव्यावर्षातप्रवेशकेला त्यानिमितजिल्हाधिकारीरवींद्रठाकरेयांनीत्यांच्यानिवासस्थानीजाऊनत्यांचासत्कारकेला

त्यांनी बॉम्बतयार कारायचं प्रशिक्षणही घेतलंहोतं येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता प्णे वेधशाळेनं व्यक्त केली आहे याकाळात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरश्र राहण्याची शक्यता आहे